उद्योगपतींची भेट घेऊन आर्थिक विकासासंबंधी चर्चा केली

ठाकरे यांची ग्वाही

प्राच्यविद्या परिषदेचं उद्या नागपुरात उपराष्ट्रपर्तीच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील निती आयोगाच्या कार्यालयात अर्थशास्त्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यासोबत आर्थिक विकासा संबंधित मुद्यांवर चर्चा केली या बैठकीत विशेषत्वानं अर्थव्यवस्था आणि विशेष आर्थिक विकास यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं तसंच भांडवल उत्पादन यात्रा तसंच पर्यटन वस्त्रोद्योग रिअल इस्टेट कृषी आणि आरोगय संबंधी पायाभूत क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली अर्थतज्ञांसोबत अंदाजपत्रकासंबंधीही चर्चा करण्यात आली तसंच पंतप्रधानांनी उद्योगपतींसोबत रोजगाराच्या संदर्भातही चर्चा केली

सोळा देशांच्या राजदुतांचं एक शिष्टमंडळ आज जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज श्रीनगर पोहोचले या शिष्टमंडळामध्ये भारताततील अमेरिकेचे राजद्त केनेथ आई जष्टर यांचाही समावेश आहे हे शिष्टमंडळ उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांचे सोबतच काही विशिष्ट व्यक्तींची ही भेट घेणार आहेत

लष्कर प्रम्ख मनोज म्कूंद नरवणे यांनी आज सियाचीन इथल्या बेस क्रम्पला भेट दिली लष्कर प्रम्ख पदी पदभार स्विकारल्यानंतर जनरल नरवणे यांचा हा पहिलाच दौरा आहे अतिशय विपरित परिस्थितीत देशाच्या सिमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांना आवश्यक वस्त्ंचा प्रवठा केला जाईल असा विश्वासही त्यांनी सैनिकांना दिला तसंच सैनिकांचं कौत्कही केलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसक घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे प्राध्यापक स्शांत मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली ही समिती सुरक्षेसंदर्भात झालेल्या गलथान पणाची चौकशी करणार आहे तसंच विद्याथ्यांच्या सुरक्षेसंदर्भात ठोस पाऊलं उचलण्याचीही शिफारस करणार आहे ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे आपलं सरकार उद्योजकांना आपल्या पायावर खंबीरपणे उभं करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

शेंद्रा इथं कौशल्य विकास संक्ल तसंच येत्या काही वर्षात औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली बीडकीन इथं पाचशे एकरवर अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येतील त्यातील शंभर एकर जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असेल आणि येत्या जूनमध्ये या प्रकल्पांच्या कामाचा प्रारंभ होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रदर्शन संयोजक लघ् उद्योजकांच्या संघटनेनं मराठवाड्यात लघू उद्योजकांची मोठी ताकद उभारल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले उद्योजकांनी मंदी आहे म्हणून रडत न बसता लढावं असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं राज्यातील मालमत्तांच्या खरेदीविक्री व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात वाढ न करता रेडिरेकनरच्या दरात व्यावहारिकता सुसुत्रता तर्कसंगतता आणून महसूलवाढ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत दिले मुद्रांक नोंदणी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्याबरोबरच रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णयही आज घेण्यात आला पवार यांनी आज राज्याच्या महसुलवाढीच्या अनुषंगाने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा घेतला

या महिला रेल्वे सुरक्षा दलात दाखल झाल्यावर या दलाची महिला संख्या एकूण दहा टक्के होईल अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण क्मार यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली कविक्लग्रू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद नागप्र इथं उद्यापासून सुरु होत आहे या तीन दिवसीय परिषदेचं उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते कवी सुरेश भट सभागृहात होणार आहे

यात प्राच्य विदया तदयांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे

या प्राच्य विद्या परिषदेच्या निमिताने राष्ट्रीय प्स्तक प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून या प्स्तक प्रदर्शनीचे उद्घाटन वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलग्रु प्रा रजनीश शुक्ला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मुंबई पोलिसांच्या एका पथकानं फरार ग्रुन्हेगार एजाज लकडावाला याला बिहारची राजधानी पटणा इथं अटक केली आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली आहे ते बातमीदारांशी बोलत होते

लकडावाला याला उद्या मुंबईत आणलं जाईल त्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात सादर केलं जाईल लकडावाला यानं क्ख्यात ग्ंड दाऊद इब्राहिम छोटा राजन आणि छोटा शकील याच्यासाठीही काम केलं आहे दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई अभिनंदनास पात्र असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे राज्यातील नागपूर वाशिम अकोला नंदूरबार धुळे आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे

नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र

मतमोजणीच्या सात फेऱ्या करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपाय्क्त निर्भय जैन यांनी कळविले आहे

या निवडण्कीत महाविकास आघाडीचा प्रप्तर्न यशस्वी ठरला यवतमाळ पंचायत समितीत शिवसेनेच्या कांता कांबळे सभापती पदी तर उपसभापती पदी कॉंग्रेसच्या उज्वला गावंडे विजयी झाल्या मारेगांव पंचायत समितीत काँग्रेसच्या शितल पोटे सभापती पदी तर उपसाभापती पदी शिवसेनेचे संजय आवारी यांची अविरोध निवड झाली

तर उपसभापती पदी भाजपच्या शीला सलाम यांची निवड झाली पांढरकवडा पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या पंकज तोडसाम यांची निवड झाली आर्णी पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होते मात्र या प्रवर्गातून कोणीही सदस्य नसल्याने सभापती पद रिक्त आहे महात्मा जोतिराव फुले कर्जम्क्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयास प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार काई बँक पासबकचे पहिले पान मोबाईल क्रमांक नजिकच्या बँक शाखा किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सादर करुन आधार कार्ड बॅंकेशी लिंक करावे असे आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन आणि जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे

संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री ना धो

या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे आहेत तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने विविध विषयावर परिसंवाद कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाची सुरूवात होणार आहे

महानोर यांच्या हस्ते आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे